यासंदर्भात आज नवी दिल्ली इथं अर्थ व्यवहार मंत्रालयाचे सचिव एस

गर्ग यांनी वार्ताहरांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते अशा प्रकारच्या प्रस्तावाबद्दल माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या अर्थहीन असल्याचं ते म्हणाले सरकारचं वित्तीय धोरण यथोयोग्य चालत असल्याचं गर्ग यांनी यावेळी सांगितलं

होवित्झरआणि वज्र या दोन नव्या अत्याधूनिक विदेशी बनावटीच्या तोफा आज भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल झाल्या नाशिक इथल्या देवळालीच्या भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्रांत आज सकाळी झाला केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत या तोफाचं देशार्पण करण्यात आलं

या तोफा विदेशी बनावटीच्या असल्या तरीही आता देशामध्ये मेक इन इंडिया या उपक्रमाअंतर्गत अशा तोफांसह अन्य लष्करी सामग्री तयार केली जाणार असून त्यामुळे लष्करी सामग्रीत देश स्वयंपूर्ण ठरेल असं संरक्षणमंत्री म्हणाल्या लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी यावेळी बोलताना सांगितलं की भारताच्या लष्कराचं मोठया प्रमाणात आधुनिकीकरण होत असून धनुष्य आणि आणखी एक तोफ पुढच्या वर्षी लष्कराच्या ताफ्यात सामील होईल राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेनं यूती करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत ही चर्चा होणं अवघड असल्याचं मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीतल्या जागा वाटपात कोणतीही अडचण नसून केवळ सहा जागांचा प्रश्न आहे

युती करायचीच असेल तर हा तिढाही सुटेल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत येऊ द्यायचं नसेल तर युतीची चर्चा होईल असं पाटील यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यात ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र झालं आहे कामेरी इथल्या राजारामबापू साखर कारखान्याचं गट कार्यालय आणि कसबे डिग्रज इथल्या वसंतदादा साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयाला आज अज्ञातांनी आग लावली एफ आर पी अधिक दोनशे रुपये प्रति टन जो पर्यंत दिले जात नाहीत तोपर्यंत साखर कारखान्यांना ऊस दिला जाणार नाही अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे याबाबत साखर कारखान्यांना दहा तारखेपर्यंत निर्वाणीचा इशारा दिला आहे पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत देशातल्या गरीब कुटुंबातल्या महिलांना मोफत एलपीजी गद्धी जोडणी देण्यात येत आहे यामुळे महिलांच्या सशक्तीकरणासह त्यांच्या आरोग्याची सुरक्षा करण्यात येत आहे औरंगाबाद शहरातल्या सिडको इथल्या रहिवासी कल्पना लोखंडे यांना पंतप्रधान उज्वला योजनेतून गस्तजोडणी मिळाल्यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेल्या बदला विषयी त्यांनी माहिती दिली

या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भावाकडूनही बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्याप्रती आदर व्यक्त केला जातो

दिवाळीच्या या शेवटच्या दिवशी रेल्वेगाडयांना गर्दी होती तसंच रस्त्यांवर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं आज पहाटे पुण्यात वार्धक्यामुळे निधन झालं

सारंग यांच्या निधनानं मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे अनेक नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या

मुंबईत दादर इधल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत उद्या दुपारी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत कलेशी निष्ठा राखणारं व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे

मासेमारीसाठी नदीत वीजेचा प्रवाह सोडण्याच्या धोकादायक पद्धतीमुळे कर्जत तालुक्यातल्या वंजारवाडी गावातल्या तीन जणांना आज आपला जीव गमवावा लागला

सीताराम काटे त्यांची पत्नी हिरा आणि मुलगी सारिका अशी मृतांची नावं आहेत हे तीघेही गावातून वाहणाऱ्या पेज नदीत वीजेचा प्रवाह सोडून मासेमारी करत होते मासे मेले आहेत की नाही हे पाहण्यासाठी सीताराम काटे हे पहिल्यांदा नदीत उतरले मात्र वीजेचा प्रवाह सुरु असल्याचं लक्षात न आल्यामुळे सीताराम यांना वीजेचा धक्का बसला सीताराम यांना वाचवण्याच्या प्रयत्नात काटे यांची पत्नी हिरा काटे आणि मुलगी सारिका काटे यांनाही वीजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला पश्चिम रेल्वेवर डहाणू वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री उशिरा मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली या मालगाडीच्या डब्यात प्लास्टिक चं ग्रेनील असल्यानं ही आग झपाट्यानं पसरत गेली आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र या आगीनं ओव्हरहेड वायर आणि रेल्वे रुळाचं नुकसान झाल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्यांना या आगीचा फटका बसला

त्यामुळे आज भाऊबीजे निमित्त या मार्गावरून बाहेरगावी जाणाऱ्या किंवा बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांचा काही काळ खोळंबा झाला होता परंतु आता रेल्वे वाहतूक पूर्ववत झाल्याचं वृत्त आहे निवडणूकीतल्या मतदान प्रक्रियेत नोटा च्या पर्यायाला उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली तर पुन्हा निवडणूक घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राईट टू रिजेक्ट च्या चळवळीला बळ मिळेल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे याआधी मतदानात नोटाचा पर्याय मिळावा म्हणून आंदोलनं करावं लागलं होतं आता या निर्णयाची सर्वच निवणुकांमध्ये अंमलबजावणी करायला हवं असं मत अण्णांनी व्यक्त केलं वेस्ट इंडिजमध्ये आजपासून महिलांचा टी ट्वेंटी आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुरू होत आहे भारताची सलामीची लढत आज संध्याकाळी गयाना इथं न्यूझीलंडबरोबर होणार आहे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार आहे या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया बांगलादेश इंग्लंड न्यूझीलंड पाकिस्तान दक्षिण आफ्रिका श्रीलंका आयर्लंड आणि वेस्ट इंडिज हे दहा संघ सहभागी होत आहेत

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे